बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सर्व सदस्य देशांनी या काठमांडू घोषणापत्राला मंजूरी दिली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे राष्ट्रपती विन मिंट यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली बिमस्टेक संमेलनादरम्यान या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाली विकास उर्जा आणि व्दिपक्षीय सहकार्याच्या अन्य मुद्दांवर या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

समाज माध्यमांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद रहातील अशी अफवा पसरली होती त्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली आहे केवळ दोन सप्टेंबर रविवार आणि शनिवार आठ सप्टेंबर रोजी बँकांना सुटी राहील ज्या राज्यांत तीन सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे तिथंच केवळ बँका बंद राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती केंद्र हे सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली एक लोकचळवळ बनलं आहे असं पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी म्हटलं आहे ते काल भुवनेश्वर इथं अनुसूचित जाती जमाती मेळावा आणि प्रदर्शनात बोलत होते अनुसूचित जाती जमातींमधे उद्योजकांचा विकास घडवणारं हे महत्वाचं पाऊल ठरलं असून उद्योजक आता शेकडो तरुणांना रोजगार पुरवू शकतात असं प्रधान यावेळी म्हणाले

काल मुंबईमध्ये नौवहन मंत्रालय बंदर अधिकारी आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला

कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यामुळे कापूस लागवड पीक वाढ प्रवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होणार आहे

लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या कवठाळा गावचे तलाठी राजू कांबळे आणि कोतवाल सुभाष हणमते यांना आठ हजारांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं तक्रारदाराकडून मयत वडीलांच्या नावावर असलेल्या शेतीचा वारसा हक्क आईच्या नावे फेर करून देण्यासाठी कांबळे यांनं ही लाच मागितली होती

मुंढे यांच्यावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षानं अविश्वास ठराव दाखल केला असून शनिवारी विशेष महासभा होणार आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून आता हा ठराव मागे घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान नाशिक मधील विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आज सकाळी मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला इंडोनेशियात जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम सामना आज जपान विरूध्द होणार आहे वीस वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे कांस्य पदकासाठी भारतीय प्रूष हॉकी संघाचा सामना उद्या शनिवारी पाकिस्तान विरूध्द होणार आहे स्कवॉश मध्ये महिला आणि प्ररूष संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत टेबल टेनिस मध्ये मनिका बत्रा अचंत शरत कमल आणि जी साथियान उप उपांत्य पूर्व फेरीत लढत देतील तर जुडो ब्रिज साईक्लिंग आणि सेलिंगच्या सामन्यातही भारतीय संघ खेळणार आहे